कालही कोविडच्या दैनंदिन रुग्ण संख्येत मोठी भर पडली गेले चार दिवस तीन हजारांवर नवीन रुग्णांची नोंद होत होती पण काल नव्या कोरोना बाधितांची संख्या चार हजारांच्या पुढे गेली

नागप्र कोरोना नागपूरमध्ये गेल्या काही दिवसात अचानक कोविड रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री डॉ

त्यांनी काल विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीची आढावा बैठक बोलावून रुग्णसंख्या का वाढत आहे याबाबत माहिती जाणून घेतली कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी धार्मिक स्थळे आणि अन्य माध्यमातून नागरिकांना मास्कचा वापर आणि कोरोना संदर्भातल्या नियमांचं पालन करण्यासाठी जनजागृती करावी स्वयंसेवी संस्थांनी गेल्यावर्षी प्रमाणे या वर्षी देखील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये सहभागी व्हावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या विभागात गावात शहरात प्रभागात जनजागृती करावी लग्नसमारंभातल्या वाढत्या उपस्थितीवर निर्बंध घालावेत असे निर्देश डॉ नितीन राऊत यांनी या बैठकीत दिले

परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या की ऑफलाईन याचा निर्णय संबधित विद्यापीठांनी घ्यायचा आहे राज्याच्या काही भागात यापूर्वीच माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत मुंबईतली महाविद्यालयं मात्र आजपासून सुरु होणार नाहीत पुण्यातही अनेक महाविद्यालयांनी सूचना मिळेपर्यंत महाविद्यालयात येऊ नये अशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत

अकोला अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत आहे

या काळात महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावं लागणार आहे

मात्र पुढील काही दिवसात लसीकरण पूर्ण करण्याचे येईल असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे

इंट्रो केरळमधून राज्यात परतणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी सक्तीची केल्याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला असून पुण्यातील प्रमुख पर्यटन कंपन्यांना आता पर्यटकांसाठी दुसऱ्या राज्यांची निवड करून द्यावी लागत आहे ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत स्क्रिप्ट आत्तापर्यंत गोवा राजस्थान दिल्ली आणि गुजराथ मधून राज्यात येणाऱ्या लोकांसाठी कोरोनाची आर टी पीसीआर चाचणी अनिवार्य होती मात्र केरळमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने नुकतीच केरळमधून येणाऱ्या नागरिकांसाठीही ही चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे

त्याऐवजी दक्षिणेकडीलच कर्नाटक अथवा तामिळनाडू किंवा उत्तरेकडील हिमाचल आणि उत्तराखंडला स्थानिक पर्यटकांकडून पसंती दिली जात असून त्यादृष्टीनं सहलीच्या नियोजनात बदल केले जात आहेत

ससून करोनाबाधितांना प्लाझ्मासाठी साडेपाच हजार रुपये शुल्क निश्चित केले असताना पुण्यातल्या ससून रुग्णालयाने सात हजार रुपये घेतल्याचा प्रकार घडला होता वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य खात्याच्या आदेशामुळे झालेला हा गोंधळ एका महिन्यानंतर दूर झाल्याने रुग्णालयाने आता प्लाइमासाठी साडेपाच हजार रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे

मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी दिली आकाशवाणी पृणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट हे विशेष बातमीपत्र संपल कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार